म्ंबईत अतिवृष्टीम्ळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज

यादीच्या प्रवेश प्रक्रियेला एक दिवसाची म्दतवाढ थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं प्रुष दुहेरीचं विजेतेपद पटकावून रचला इतिहास संततधार पावसानं मूंबईसह राज्याच्या अनेक भागात आज जनजीवन विस्कळीत झालं संध्याकाळपासून पावसानं विश्रांती घेतली असली तरी आकाश अजूनही ढगाळच असून सामान्य जनजीवन पूर्वपदावर आलेलं नाही मुंबईत रेल्वेमार्गावर पाणी साचल्यानं सकाळीच मध्यरेल्वेची सेवा ठप्प झाली पश्चिम रेल्वेच्या वाहतूकीवरही परिणाम झाला पश्चिम रेल्वेची सेवा आता स्रळीत झाली आहे तर मध्य रेल्वेची सेवा कल्याणच्या प्रढं अजूनही बंदच आहे ठाणे पनवेल सीएसएमटी गोरेगाव मानख्र्द पनवेल सिवूड्स खारकोपर या सेवा चालू आहेत अंधेरी बांद्रा शीव कूर्ला मालाड आणि इतर सखल भागात पाणी साठलं असल्यानं रस्ते वाहतूकही मंदावली आहे

उल्हास आणि बारवी नदीच्या काठावर राहणा या लोकांना प्रशासनानं धोक्याचा इशारा दिला आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागांमधे पावसाम्ळे वीज प्रवठा विस्कळीत झाला काही ठिकाणी दरड कोसळल्याचं तसंच झाडं पडल्याचं वृत आहे गोरेगावात दरड कोसळून चारजण जखमी झाले रायगड ठाणे पालघर नाशिक सांगली सातारा ध्ळे या जिल्ह्यांमधे अनेक नदया दुथडी भरुन वाह लागल्या आहेत म्ंबईत अतिवृष्टीम्ळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे मुंबई ठाणे पालघर परिसरातली अतिवृष्टी लक्षात घेता आणखी सहा तुकड़या पाठवण्याची विनंती राष्ट्रीय आपती निवारण दलाकडे करण्यात आली असून शासन लष्कर नौदल आणि अन्य यंत्रणांच्याही संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीम्ळे मिऱ्या बंधारा ढासळला आहे सम्द्राच्या भरतीम्ळे नारळाच्या बागांचं न्कसान झालं चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे खेडमध्ये जगब्डी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे कोकण रेल्वेच्या मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यानं ही गाडी सावर्डे स्थानकात थांबवली होती रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मिऱ्या बंधारा ढासळला समुद्राच्या भरतीमुळे नारळाच्या बागांचं न्कसान झालं

खारघर इथल्या पांडवकडा धबधब्यामधे वाहन गेलेल्या चार पैकी तीन मूलींचे मृतदेह आज सापडले या धबधब्यावर जायची बंदी असूनही अनेक पर्यटक या ठिकाणी जातात नांदेड जिल्ह्यात बिलोली ताल्क्यात एका ओढ्याला आलेल्या प्राच्या पाण्यात वाहन आज एका तरूणाचा मृत्यू झाला गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या प्लावरून पाणी वाह् लागल्यानं गडचिरोली चंद्रपूर मार्ग बंद झाला आहे भामरागड तालुक्यातली पर्लकोटा नदी द्थडी भरून वाहत असल्यानं शेकडो गावांचा संपर्क त्टला आहे सांगलीत कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून कोयना तसंच धोम धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे महाबळेश्वर इथल्या घाटात दरड कोसळल्यानं वाहतुक विस्कळीत झाली आहे स्रक्षिततेसाठी सातारा तालुक्यातले ब्रिटीशकालीन वर्ये वाढे आणि आरळे येथील पुल अवजड वाहत्कीसाठी बंद करण्यात आले आहेत प्राच्या पाण्यात वाहन गेल्यानं दोन य्वकांचा मृत्यू झाला आहे नाशिक जिल्ह्यात त्यंबकेश्वर इगतप्रीसह अन्य तालुक्यांतही म्सळधार पाऊस स्रू आहे

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाणी शिरल्यानं भाविकांची आज गैरसोय झाली जिल्हाधिकाऱ्यांनी स्रक्षिततेचा भाग म्हणून सोमवारी सर्व शाळा महाविद्यालयांना स्टी जाहीर केली आहे नाशिक मुंबई रेल्वे सेवा ठप्प असून कसारा घाटात दरड कोसळल्यानं हा मार्गही एकेरी झाल्याचं वृत्त आहे दरम्यान नाशिकमध्ये आलेल्या प्राम्ळे द्थडी भरून वाहणाऱ्या गोदापात्रातून जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरात सतत आवक सुरू आहे

जालना जिल्ह्यातही सकाळपासून ढगाळ वातावरण आहे द्पारी जालना शहरात हलका पाऊस झाला

विहिरींची पाणीपातळीही वाढलेली नाही त्यामुळे खरीपाच्या पिकांसाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

नद्यांना आलेल्या महाप्राचा फटका ऊस भातासह सर्व खरीप हंगामी पिकांना बसला आहे सातारा जिल्ह्यातल्या कोयनानगर परिसरात पावसाचा जोर कायम असल्यानं ओढे नाले भरुन वाहत आहेत वाहत्या नाल्यात चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यानं शनिवारी रात्री एक गाडी पाण्यात वाहन गेली यात दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे मुंबई तसंच ठाणे शहरात सातत्यानं कोसळत असलेल्या पावसामुळे अकरावीच्या तिसऱ्या ग्णवत्ता यादीच्या प्रवेश प्रक्रियेला राज्य सरकारनं एका दिवसाची मुदतवाढ दिली आहे शालेय शिक्षण क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री एडव्होकेट आशिष शेलार यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली

बँकॉक इथं स्रू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं प्रुष द्हेरीचं विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे

भटक्या विमुक्त जमातींच्या विकासासाठी भाजपा सरकारनं महाज्योजी संस्थेच्या माध्यमातून प्ढाकार घेतला आहे असं द्ग्धविकासमंत्री महादेव जानकर म्हटलं आहे नंद्रबार इथं आज भटके विम्क्त हक्क परिषदेनं आयोजीत केलेल्या सामाजिक जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते राज्य शासनाच्या उमेद या मोहीमेअंतर्गत हिरकणी नव उदयोजक महाराष्ट्राची या स्पर्धेचं आज परभणी इथं आयोजन करण्यात आलं होतं महिला बचत गटांच्या नाविन्याप्र्ण व्यवसायांना प्रोत्सहान देणं हा या स्पर्धेचा उददेश आहे रायगड जिल्ह्यातही जोरदार पावसाम्ळे अंबा सावित्री क्ंडलिका भोगावती या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाह लागल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातली अनेक गावं जलमय झाली आहेत

जालना जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे जालना शहर परिसरात द्पारी काही वेळ हलका पाऊस झाला

येत्या दोन दिवसांत राज्यात बहृतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता प्णे वेधशाळेनं व्यक्त केली आहे